दरम्यान झारखंड विधानसभा निवडणूकीच्या दुस या आणि तिस या टप्प्याचा प्रचार आता जोरात सुरु आहे

सर्व पक्षांचे प्रमुख नेते जाहीर सभा तसंच रॅली काढून प्रचार करत आहेत आज भाजपा नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँप्रेसचे नेते शत्रुघ्न सिंन्हा यांच्या प्रचार सभा होणार आहेत देशाच्या दुर्गम आणि प्रादेशिक भागांशी अधिक जास्त प्रमाणात संपर्क वाढवण्यासाठी उडान अर्थात देशाच्या सामान्य नागरिकाला उड्डाणाची संधी या योजनेच्या चौथ्या टप्प्याची कालपासून सुरुवात झाली या टप्प्यात ईशान्य भाग डोंगराळ राज्य जम्मू आणि काश्मीर लडाख आणि बेटांच्या प्रदेशांवर भर दिला जाणार आहे अशी माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं दिली आहे

काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आमच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितनुसार अशा इच्छूक उद्योग समुहांना राज्य सरकरमार्फत वीजपुरवठा रस्ता आणि संपूर्ण जागेला कुंपण घालून दिलं जाणार आहे नोयाडा आणि ग्रेटर नोयडा इथ न्यायालयीन प्रक्रियेमुळे गृहप्रकल्प पूर्ण करूनं शकणाऱ्या विकासकांना दंडाची रक्कम माफ करण्यात आली आहे त्यामुळे हे गृहप्रकल्प लवकर पूर्ण होवून सामान्य गृह खरेदीदाराला दिलासा मिळणार आहे गृह खरेदीदारांना हा लाभ पोचवणाऱ्या विकासकांना या योजनेचा लाभ मिळणर आहे

महाराष्ट्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना स्थगिती दिली जाणार नाही असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे मुंबईत काल मुख्यमंत्र्यांनी मेट्रो मुंबई ट्रान्स हार्वर लिंक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ समृद्धी महामार्ग या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते उपलब्ध निधी पाहता त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामंवेळेत पूर्ण करावीत जेणे करून सामान्य जनतेला त्याचा वेळीच लाभ घेता येईल असंही ते म्हणाले महाराष्ट्रातल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या आणि आरे वृक्षतोडीच्या विरोधातल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची तपासणी करण्यासाठी राज्य सरकारनं एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला कोणते गुन्हे मागे घ्यायचे यासंदर्भात ही समिती लवकरच आपला अहवाल सरकारला सादर करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे निवडणूक आयोग राजकीय पक्ष नोंदणी मागोवा व्यवस्थापन प्रणालीची अंमलबजावणी करणार आहे अर्जदारांना आपल्या अर्जांची सद्यस्थिती समजावी यासाठी ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे

अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली एखाद्या कंपनीच्या मंडळाचा सदस्य म्हणून काम करण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे मंत्रालयानं जारी केलेला डीआयएन असणं आवश्यक असतं

सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं ही माहिती दिली आहे

एकाच सेवा क्षेत्रात आपला मोबाईल क्रमांक कायम ठेवून सेवा पुरवठादार बदलण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी निर्धारित केला आहे त्याचप्रकारे एका परिमंडळातून दुसऱ्या परिमंडळात स्थानांतर करण्याच्या मागणीवर पक्रिया करण्यासाठी पाच दिव्सांचा कालावधी निर्धारित केला आहे

तसंच यापूर्वी यूपीसी अर्थात युनिक पोटिंग कोडसाठी असलेला पंधरा दिवसाचा कालावधी कमी करून तो चार दिवसांवर आणला आहे जम्मू आणि काश्मीर आसाम आणि ईशान्येकडच्या तीस दिवस पोर्टिंग कोड कायम राहणाऱ्या भागांव्यतिरिक्त ही सुविधा सर्व परिमंडळात लागू असेल

कांद्याच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीच्या मर्यादेत बदल केला आहे

खुल्या बाजारात कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे आयात केलेल्या कांद्यासाठी ही मर्यादा लागू असणार नाही असं केंद्रीय ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी ट्वीट करून सांगितलं

यामुळे नागरी स्वराज संस्थांच्या सेवांमधे अधिक कार्यक्षमता निर्माण होणार आहे अर्थमंत्रालयाचे अतिरिक्त सचिव समीरकुमार खरे आणि आशियाई विकास बँकेचे भारतातले संचालक केनिची योकोयामा यांनी या करारांवर सह्या केल्या

हे पुरस्कार निवासी अनिवासी तंत्रज्ञान तसंच शासकीय विद्यापीठ आणि निवासी महाविद्यालय अशा विविध गटांसाठी देण्यात आले स्वच्छतेच्या क्षेत्रात बदल घडवून आणण्यात विद्यार्थी महत्त्वाचं योगदान देत आहेत असं मनृष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी यावेळी सांगितलं या मानांकनासाठी विद्यार्थी प्रसाधनगृह गुणोत्तर तसंच वसतीगृह स्वयंपाकगृह श्रेली स्वच्छता पाण्याची उपलब्धता जलसंचयाच्या उपाययोजना परिसरातील हिरवाई तसंच यासंदर्भातल्या प्रशासकीय जबाबदा यांच वाटप असे विविध निकष ठरवण्यात आले होते असंही त्यांनी सांगितलं उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचार प्रकरणी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित केलं आहे सोनभद्रा इथली वन विभागाची जमीन अवैधरित्या एका उद्योगसमूहाला इस्तांतरित केल्याचं चौकशीत निष्पन्न झाल्यामुळे पवन कुमार आणि कल्पना अवस्थी यांना निलंबित केलं आहेतर मीना यांना वेतन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित केलं आहे

अध्येलेटिक्स स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतानं चार सुवर्ण चार रोप्य आणि दोन कांस्य पदक पटकावली

या विजयामुळे गुणतालिकेत भारतीय संघ अग्रस्थानी पोहचला आहे भारताचा पुढचा सामना उद्या सकाळी श्रीलंकेबरोबर होणार आहे